ते काल नवी दिल्ली ध्वें किलॉस्कर ब्रदर्स कंपनीच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात बोलत होते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 भारतीय अर्थव्यवस्थेत महान कामगिरी घडून येणार आहे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 भारत आणि अमेरिका यांच्यातलं नातं विक्वास परस्परांचा आदर आणि सामंजस्य यावर आधारित असून ते अधिकाधिक बळकट होत गेलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरुन नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रांमधे सहकार्य वाढवण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी उभय देशांमधे धोरणात्मक भागीदारी दृढ झाली याचा त्यांनी उल्लेख केला अध्यक्ष ट्रम्प त्यांचे कुटुंबिय आणि अमेरिकेचे नागरिक यांना उत्तम आरोग्य उत्कर्ष आणि यश लाभो अशा शुभेच्छा मोदी यांनी दिल्या गेल्या काही वर्षामधे दोन्ही देशामधले संबध सुधारल्याबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांनी समाधान व्यक्त केलं आणि ड्वीपक्षीय सहकार्य अधिक दृढ करायला सज्ज असल्याचं सांगितलं त्यांनी भारतीय नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सम्मान पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्ली डें माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झालं योगाच्या प्रसारात प्रसारमाध्यमांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं गेल्या जूनमधे हे पुरस्कार सुरु केले

त्यातले अकरा पुरस्कार वृत्तपत्रांमधल्या योग विषयक उत्कृष्ट वार्ताकनासाठी दिले आहेत आठ पुरस्कार दूरचित्रवाणीवरच्या तर अकरा पुरस्कार नभोवाणीवरच्या उत्कृष्ट वार्तांकनासाठी दिले आहेत योग ही भारताची जागतिक ओळख असून ते आरोग्य रक्षणाचं उत्कृष्ट साधन आहे असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं जम्मू कश्मीरमधे अवंतीपोरा भागात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला तिथं दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर पहाटेच सुरक्षा दलांनी चुरसवू गावात शोधमोहिम सुरु केली होती बिजबेहारा भागातला रहिवासी असलेला शाहीद नावाचा दहशतवादी त्यांना आढळला त्याला शरण येण्याचं आवाहन त्यांनी केलं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

कालपासूनच निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली आहे

लक्षद्वीपच्या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविद आज सकाळी कोचीहून रवाना झाले कवरत्ती इथं अत्याधुनिक रुग्णालयाच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाल्यानंतर कोविंद हे तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती बंगाराम बे विर जातील आणि गुरूवारी कोचीला परततील

लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्याच्या संसदेच्या निर्णयाला अनुमोदन देण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळाचं विशेष अधिवेशन उद्या बोलावण्यात आलं आहे अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना परिले यांच्या उपस्थितीत काल कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नव्या वर्षातलं हे पहिलंच अधिवेशन असल्यानं राज्यपालांचं अभिभाषण होणार असून ते दोन्ही सभागृहामध्ये प ्रिमावर ठेवलं जाईल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

पाकिस्तानात नानकाना साहिब गुरुद्वारावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यातल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याविरुद्ध दहशतवाद विरोधी कायदा आणि बेर निंदा विरोधी कायद्याच्या अजामिनापात्र कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे िरान चिश्ती असं या आरोपीचं नाव आहे त्यानं शुक्रवारी धर्माच्या नावाखाली जमावाला चिथावलं आणि अल्पसंख्यकांचं प्रार्थना स्थळ उदृध्वस्त करुन तिथं मशिद बांधण्याची धमकी दिली असं प्रथम माहिती अहवालात म्हटलं आहे या गुरुद्वाराच्या तोडफोडीचा भारतानं तीव्र निषेध केला असून तिथल्या शीख समुदायाच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं पावलं उचलण्याचं आवाहन पाकिस्तान सरकारला केलं आहे अमेरिकी संरक्षण दलांनी ्ञाणच्या वरिष्ठ लष्करी अधिका याची हत्या केल्यानंतर पश्चिम आशियात आधीच तणाव वाढलेला आहे त्यात आणखी हिंसा आणि चिथावणीखोर कारवाया शिणनं टाळाव्यात असा शिवारा नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी दिला आहे नाटोच्या सदस्य देशांच्या तातडीच्या बैठकीत अमेरिकेच्या अधिका यांनी ित्राणचे जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येबाबतची कारणमिमांसा सादर केली सर्व नाटो सदस्यांनी अमेरिकेला पाठिंबा दर्शवला असून अतिरेकी गटांना प्रोत्साहन देण्याच्या ज्ञाणच्या प्रयत्नांचा निषेध केला सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची घोषणा िंगणनं केली आहे मात्र तसं केलं तर मोठी कारवाई करण्याचा शाारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे दरम्यान ज्ञाकमधून अमेरिकी फौजा काढून घेतल असल्याच्या वृत्ताचा अमेरिकेनं ज्ञकार केला आहे

गुवाहाी इथला सामना पावसामुळे रद्द झाला होता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 खेलो डियामधे कुणीही सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कारण नाही अशी ग्वाही खेलो डिया क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांनी दिली आहे

मलेशियात क्वालालंपूर इथं आजपासून सुरु होणाऱ्या बॅडमिंजि स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना रशियाच्या येवगेनीया कोसे िकायाशी होणार आहे हा सामना जिंकल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना चीनच्या ताय झू यिंगबरोबर होईल सायना नेहवालचा सामना अक्सियाता आरेनाबरोबर तर किदंबी श्रीकांतचा सामना चीनच्या चाऊ तीं चेन बरोबर होणार आहे

किं आणि पंचतारांकित हॉ किंमधे एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लासिकेवर एका वर्षाच्या आत बंदी आणावी असे आदेश बांगलादेशाच्या उच्च न्यायालयानं बांगलादेश सरकारला दिले आहेत